परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत देशभरातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधताना ते आज बोलत होते हे दशक विद्यार्थी आणि देशासाठी अतिशय महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अपयशातूनच यशाचा मार्ग निघतो तसंच जग आता खूप बदललं असून संधींमध्ये खूप वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारा मागं राहू नका आणि तंत्रज्ञानाचा आवश्यकतेनुसार उपयोग करावा असं त्यांनी म्हटलं नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचं हे तीसरं पर्व होतं

अभ्यास करण्यासाठी दिवसभरातील योग्य वेळ कोणती असा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थींनी प्रेरणा मनवर हिनं यावेळी पंतप्रधानांना विचारला आपल्या अभ्यासाची जबाबदारी स्वतःकडे घेऊन त्यानुसार सवयींमध्ये बदल करावा असं पंतप्रधानांनी तिला यावर सुचवलं